प्रधानमंत्री आपल्या भाषणातून दारिद्र्य निर्मुलन परवडणारी आरोग्यसेवा आणि दहशतवाद तसंच हवामान बदलाचा सामना करण्यासाठी सरकार करत असलेले प्रयत्न याविषयी माहिती देण्याची शक्यता आहे याशिवाय प्रधानमंत्री आपल्या भाषणात पाकिस्तान प्रस्कृत दहशतवादाच्या मुद्यासह भारताच्या आकांक्षाविषयीचे मुद्दे जागतिक पटलावर मांडतील असं मत अनेक तज्ञांनी व्यक्त केलं आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत भारताला अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल असं भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातले स्थायी दूत सैय्यद अकबरुद्दीन यांनी म्हटलं आहे

या भेटीत जागतिक विकास आणि परस्पर हितसंबंधांवर त्यांनी चर्चा केली अशी माहिती परराष्ट्रीय सचिव रवीश कुमार यांनी दिली

अफगाणिस्तान आणि मध्य आशियाचं मुख्यद्वार असलेल्या चाबहार बंदराच्या कार्यान्वयनावर या बैठकीत भर देण्यात आला आखातात शांतता सुरक्षा लोकशाही स्थिरता आणण्यासाठी भारत सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही मोदी यांनी हसन यांना दिली मोदी ग्रीक आणि सायप्रसच्या अध्यक्षांना देखील भेटले सुयुक्त राष्ट्रसंघाच्या न्यूयॉक इथं सुरु असलेल्या आमसभेच्या दरम्यान परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल जपानसह अनेक देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत द्विपक्षीय चर्चा केल्याची माहिती ट्विटरवरून दिली आहे जयशंकर यांनी ब्राझीलचे परराष्ट्रमंत्री अरनेस्टो आरौजो सिएरा लिऑनच्या परराष्ट्रमंत्री नाबीला ट्युनीस युगांडाचे प्रधानमंत्री रुहाकाना रुगुंडा लॅटव्हियाचे परराष्ट्रमंत्री एदगार्स रिंकेव्हिक्स सिंगापूरचे परराष्ट्रमंत्री व्हिविअन बालक्रिष्णन क्रोएशियाचे परराष्ट्रमंत्री गॉर्डन श्लिक रॅडमन युरोपच्या परराष्ट्र धोरण प्रमुख फेडरिका मोघेरिनी आणि मालदिवचे परराष्ट्रमंत्री अब्दुला शाहिद यांच्या भेटी घेऊन चर्चा केल्याचं ट्विटरवर म्हटलं आहे ब्रिक्स देशांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करत दहशतवादाबाबत सर्वकष आंतरराष्ट्रीय करार लवकरात लवकर करण्याचं आवाहन केलं आहे

बर्क्कीला उपस्थित असलेल्या सर्व मंत्र्यांनी दहशतवादविरोधी आपली भूमिका अधोरेखित केली दहशतवादा विरुद्धचा लढा परिणामकारक व्हावा यासाठी व्याप्क दृष्टीकोन आवश्यक असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं भारताच्या ई प्रशासन धोरणासाठी महत्वाचे ठरू शकेल असे बहुपयोगी वैशिष्ट्य असलेलं एकच ओळखपत्र विकसित करण्यासाठी ईस्टोनिया भारताला सहकार्य करायला तयार आहे असं इस्टोनियाचे भारतातले राजदूत कार्टिन किवी यांनी म्हटलं आहे न्युयॉर्क इथं सुरु असलेल्या सुयुक राष्ट्रसंघाच्या आमसभेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इस्टोनियाचे प्रदानमंत्री केरस्ती कालज्युलैंड यांची भेट घेऊन ई प्रशासन आणि सायबर सुरक्षा तसंच या क्षेत्रांमधल्या नव्या संकल्पनांच्या विकासासाठीच्या परस्पर सहकार्याविषयी चर्चा केली होती या भेटीनंतर कार्टिन यांनी ई प्रशासनातल्या सहकार्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे माजी अध्यक्ष जॅक्स शिराक यांच्या निधनाबद्दल ट्विटरवरून शोक व्यक्त केला आहे शिराक यांच्या निधनामुळे भारतानं सच्चा मित्र आणि एका जागतिक मुत्सदी नेत्याला गमावलं आहे असं मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे भारत आणि फ्रान्समधली धोरणात्मक भागीदारी वृद्धींगत करण्यात शिराक यांनी महत्वाची भूमिका बजावली होती असंही प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे चालू आर्थिक वर्षाच्या दुस या सहामाहीत अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी येईल अशी आशा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली आहे उंचावलेली मागणी आणि बँकाच्या कर्ज परिचालनात वाढ होत आहे सणासुदीच्या दिवसात मागणी आणखी वाढेल आणि अर्थव्यवस्था चांगल्या गतीनं वाढेल असं त्या म्हणाल्या खासगी क्षेत्रातल्या बँका आणि वित्तीय संस्थांकडे रोकड तुटवडा नाही उलट त्यांच्याकडे अधिक रोकड येत आहे ग्रामीण पण चांगली लोकसंख्या असलेल्या भागातल्या अनेक छोटया वित्तीय संस्थांकडे चांगली मागणी असून ते कर्ज वितरीत करत आहेत त्यांच्यात सकारात्मक वाढ दिसत असून ही उत्साह वाढवणारी गोष्ट आहे असं सीतारामन म्हणाल्या

महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकांसाठी आज अधिसूचना जारी होईल आणि त्याबरोबरच उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरु होईल

भारत बेल्जियम बरोबर तीन सामने खेळणार आहे

या मालिकेतला दुसरा सामना उद्या होणार आहे कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत आज भारताच्या परुपल्ली कश्यपचा सामना डेन्मार्कच्या जेन ओ जॉर्गन्सनशी होणार आहे

आता या स्पर्धेत कश्यपच भारताचं आव्हान टिकवून आहे भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघादरम्यान सुरु असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला सुरत इथं होणारा दुसरा सामना काल पावसामुळे झाला नाही

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षात अवकाश तंत्रज्ञान घरा घरात पोचल असं अणूऊर्जा आणि अवकाश तसंच प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे ते काल अहमदाबाद श्विल्या अवकाश उपयोजन केंद्रात बदलता भारत आव्हानं आणि संधी या विषयावर आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात बोलत होते सामान्य माणसासाठी अवकाश तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर त्यांनी भर दिला रस्ते वाहतूक रेल्वे मनुष्यविरहीत फाटक आणि मनोरेगा अंतर्गत कामांचं जीओ टॅगिंग यासारखी उदाहारणं त्यांनी दिली

या संबंधातली औपचारिक घोषणा लवकरच केली जाईल असं आयकर विभाग तर्फे काल रात्री सांगण्यात आलं

माहितीसाठा हा येत्या काळातल्या विकासातला सर्वात महत्वाचा घटक आहे या पार्श्वभूमीवर कृत्रीम बुद्धीमत्ता आणि बीग डेटा संकल्पानेची कृष्टी क्षेत्राच्या विकासात महत्वाची भूमिका बजावू शकेल असं केंद्रीय कृषी सचिव संजय अगरवाल यांनी म्हटलं आहे ते काल दिल्ली इथं झालेल्या तीसऱ्या इंडिया एग्रीकल्चर आऊटलुक फोरमला संबोधित करत होते